मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नागपूर विमानतळावर त्यांचं आज जंगी स्वागत करण्यात आलं त्यानंतर घेतलेल्या वार्ताहरपरिषदेत ते बोलत होते देशाच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात रस्ते निर्मितीची कामं सुरु आहेत असं सांगत प्रतिदिन रस्ते बांधणीचं उद्विष्ट वाढवणार असल्याचं ते म्हणाले

नितीन गडकरी यांच्याकडे लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे लघु उद्योगातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य असून खादी कृषी क्षेत्र आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला प्राधान्य राहील असं गडकरी यांनी या वार्ताहरपरिषदेत सांगितलं

पदभार स्वीकारला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज आपल्या मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला राजनाथ सिंह यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या युद्ध स्मारकाला भेट देऊन शहिदांना अभिवादन केलं त्यानंतर त्यांनी तिन्ही संरक्षण दल प्रमुखांच्या उपस्थितीत कार्यभार स्वीकारला राष्ट्रीय सुरक्षा मजब्रत करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं पर्यावरण संरक्षण आणि यासंबधी समस्या सोडवायला सरकारचं प्राधान्य राहील असं जावडेकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितलं

जालना लाचखोर अटकेत जालना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलं मुख्याध्यापक पदावर पदोन्नती मिळावी यासाठी तक्रारदारानं सादर केलेल्या संचिकेवर वरिष्ठ अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेवून पदोन्नतीचे आदेश देण्यासाठी दिलीप चव्हाण यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती

तर आमदार संजय केळकर यांची संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा निवड झाली आहे भारतीय जिम्नॅस्टिक महासंघाच्या सचिवांच्या उपस्थितीत पूण्यात नुकतीच संघटनेची बैठक झाली या बैठकीत गौतम पाटील यांची दुसऱ्यांदा अध्यक्षपदावर निवड झाली पाटील यांनी गेल्या पाच वर्षात जिम्नॅस्टिक प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेतले तसंच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील जिम्नॅस्टिक स्पर्धांचं त्यांनी यशस्वीरीत्या आयोजन केलं महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक संघटनेच्या सचिवपदी महेंद्र चेम्ब्रकर तर कोषाध्यक्षपदी सविता मराठे यांची निवड करण्यात आली

असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईत आयोजित केलेल्या नवी मुंबई महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं त्यावेळी ते बोलत होते जनतेसाठी काम करताना हे कायम लक्षात ठेवल्याचं त्यांनी सांगितलं वाशी खाडीत बुडणाऱ्या लोकांना वाचवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी महेश सुतार यांचा गौरव केला प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आलं

त्यामुळे मच्छिमार विक्रेते आणि ग्राहकांच्या वर्दळीनं गजबजणारी सिंधुर्दर्ग जिल्ह्यातल्या देवगड मालवण वेंगुर्ले या प्रमुख बंदरांसह जिल्ह्यातली अन्य छोटी बंदरंसुध्दा आता सूनीसूनी झाली आहेत मच्छिमार नौका किनाऱ्यावर आणायला सुरुवात झाली असून नौका शाकारण्याच्या कामांनी वेग घेतला आहे